राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आज मुंबईत सुरू झालं

विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पुरवणी मागण्या सादर केल्या महिलांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराबाबत नव्यानं तयार केलेलं शक्ती विधेयक गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत सादर केलं याबाबत त्यांनी नंतर बातमीदारांना सांगितलं

शेतकऱ्यांचे प्रश्न मराठा आरक्षण या मृद्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले आमदार रवी राणा काळा बॅनर परिधान करुन सभागृहात आले तर दोन दिवसांच्या अधिवेशनात दहा विधेयकांवर विस्तृत चर्चा कशी होईल अशी विचारणा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात केली विधिमंडळ अधिवेशन अधिक काळासाठी होऊन लोकहिताच्या प्रश्नावर चर्चा व्हावी यासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकत्र बसून नियमावलीतयार करावी अशी सुचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली कमी काळाचं अधिवेशन लोकशाहीसाठी योग्य नाही असं ते म्हणाले तर शेतकऱ्यांचा मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर असताना सरकार पळ काढत आहे असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी केला बातमीदारांशी बोलतांना त्यांनी सांगितलं भारत भालके विष्णू सवरा सरदार तारासिंह जावेद खान विनायकराव पाटील अनंतराव देवसरकर नरसिंहराव घारफळकर नारायण पाटील किसनराव खोपडे सुरेश गोरे आणि डॉ जगन्नाथ ढोणे या आजी माजी विधानसभा सदस्यांच्या निधनाबद्दल सभागृहानं त्यांना आदरांजली वाहिली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकप्रस्ताव मांडला त्याला अनुमोदन देणारी भाषणे विरोधी पक्षनेते फडनवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली विधानपरिषदेत मराठा आरक्षणाचा मुद्दा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला हा प्रश्न संवेदनशील असल्याबाबत आपण सहमत आहोत मात्र चर्चेत विषय आणून सरकारकडून उत्तर घ्या अशी सूचना सभापतींनी केली सभापतींच्या बोलण्यावर समाधान नं झाल्यानं विरोधी बाकांवरच्या सदस्यांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली या गदारोळातच केंद्रानं संमत केलेले कृषी कायदे शेतकरी विरोधी आणि भांडवलदारांना धार्जिणे असल्याचा आरोप शेकापचे जयंत पाटील यांनी केला राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारनही कृषी कायद्यांना विरोध दर्शवला आहे त्यामुळे सरकारनं स्वतंत्र कायदा आणावा अशी मागणी जयंत पाटील यांनी केली अर्थ राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी पुरवणी मागण्या विधानपरिषदेत सादर केल्या सभापतींनी डॉ सुधीर तांबे प्रसाद लाड गोपीकिसन बाजोरिया सतिश चव्हाण यांची तालिका सभापती म्हणून नियुक्ती जाहीर केली विहार आणि अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल राम प्रधान माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील आणि संदेश कोंडविलकर या माजी सदस्यांच्या निधनाबद्दल त्यांना आदरांजली वाहणारा शोकप्रस्ताव विधान कार्यमंत्री अनिल परब यांनी सभागृहात मांडला विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर शेकापचे जयंत पाटील काँप्रेसचे शरद रणपिसे भाजपाचे विजय गिरकर अन्न आणि नागरी प्रवठा मंत्री छगन भूजबळ शिवसेनेचे किशोर दराडे उपसभापती डॉ नीलम गोन्हे सभापती रामराजे नाईक यांनी त्यावर मनोगत व्यक्त केलं त्यानंतर एकमतानं हा प्रस्ताव मंजूर केल्यावर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी केंद्र सरकारनं कृषी विधेयक आणलं पण कृषी कायद्याबाबत विरोधकांकडून गर्स्तमज पसरवले जात आहेत असा आरोप भाजपा नेते नारायण राणे यांनी केला आहे ते आज सिंधुद्र्ग जिल्ह्यात कुडाळ इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते या कृषि विधेयकाबाबत सिंधुदुर्गात लवकरच चर्चासत्र घेऊन शेतक यांच प्रबोधन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं दोन दिवसाच्या अधिवेशनात नेमकी कशावर चर्चा होणार असा सवाल उपस्थित करून त्यांनी राज्य सरकारवर टीका केली देशातले नवे कृषी कायदे शेतीला आणि शेतकरी कल्याणाकरिता समपिंत आहेत शेतकऱ्यांच्या शेतमालाला मुबलक भाव देण्यासाठी कायद्याची निर्मिती झालेली आहे असं मत माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूरात वार्ताहर परिषदेत मांडलं सर्व केंद्रीय मंत्री या कायदयात सुधारणा करण्यासाठी आग्रही आहेत पण मोर्चेकरी कायदाच मागे घ्या ही मागणी रेटून धरत आहेत असं ते म्हणाले शेती सुधारणा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार राज्यात होतं ज्या सुधारणा कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या काळात झाल्या त्या आता देशपातळीवर झाल्या तर विरोध का असा प्रश्न उपस्थित करत माजी संरक्षण राज्यमंत्री खासदार डॉ

ते आज धुळ्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते शेतकरी आंदोलनाच्या आडून विरोधक देशात अराजकाची स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केल केंद्र सरकारचा नवा कृषी कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा असून आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून या कायद्यात आवश्यक ते बदल करण्याची तयारी केंद्र सरकारनं दाखवली आहे मात्र विरोधी पक्ष त्यात अडथळे आणत आहेत असा आरोप भाजपार्टीच्या प्रदेश उपाध्यक्ष खासदार डॉ भारती पवार यांनी केला आहे

त्यांच्यावर कोल्हापूरातल्या लिंगायत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले

अनेक मद्यानं गाजवणारा कुस्तीपटू अशी त्यांची ओळख होती खंचनाळे यांनी आपलं आयुष्य कुस्तीच्या प्रचार आणि प्रसारासाठी वेचलं तसंच अनेक उत्तम मल्ल घडवले त्यांचं कार्य भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील अशा शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी खंचनाळे यांना आदरांजली अर्पण केली आहे अंत्ययात्रेपूर्वी खंचनाळे यांचा पार्थिव देह कोल्हापूरात रुईकर कॉलनीतल्या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवला होता माजी खासदार धनंजय महाडिक निवेदिता माने यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचं दर्शन घेऊन त्यांना आदरांजली वाहिली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही खंचनाळे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे कुस्ती चळवळीचा आधारस्तंभ उदयोन्मुख कुस्तीपटूंचा मार्गदर्शक प्रेरणास्रोत काळाच्या पडद्याआड गेला अशा शब्दात त्यांनी खंचनाळे यांना आदरांजली वाहिली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाच्या पाली प्राकृत विभागाचे माजी विभाग प्रमुख तसंच पाली आणि बौद्ध साहित्याचे अभ्यासक साहित्यीक डॉ

भदंत आनंद कौशल्यन यांच्या सोबत होते

बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणे आणि पत्रांचं मराठीतून हिंदीत भाषांतर करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे महात्मा फुले यांच्या साहित्याचं मराठी ते हिंदी भाषांतरही त्यांनी केलं आहे पाली ग्रंथांचं मराठी आणि हिंदी भाषांतर करून त्यांनी आपलं योगदान दिले आहे

येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची तर मराठवाड्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे